त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरासह परदेशात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे

नवी दिल्लीतल्या महात्माजींच्या समाधीस्थळी राजघाटावर आज सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली

वेंकैया नायडू यांनीही महात्मा गांधीजीना आदरांजली वाहिली आहे बापूंनी लोकांना मानवतेसाठी सत्य प्रेम आणि निःस्वार्थ सेवेचा मार्ग दाखवला अस नायडू यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे महात्मा गांधींची अंत्योदयांची कल्पना आपल्याला शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी कार्य करण्यास मार्गदर्शन करत असल्याच नायडू यांनी म्हटलं आहे मोदी ट्विट गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या आयुष्यापासून आणि उदात्त विचारांमधून बरेच काही शिकण्यासारखे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांनी ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली आहे

जय जवान जय किसान नारा देणाऱ्या शास्त्रीजींना आज अभिवादन करण्यात येत आहे

हरित क्रांती श्वेत क्रांती आणि युद्धकाळातील नेतृत्व या सर्व भूमिकेसाठी लाल बहादूर शास्त्री यांची मूलभूत भूमिका देशाला प्रेरणा देत राहील अस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे तर लाल बहादूर शास्त्री साधेपणा सद्गावना आणि शांततेचं प्रतिक होते अस उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे लाल बहादूरशास्त्री शास्त्री हे साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण होते आणि आपल्या देशाच्या हितासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

या कार्यक्रमांच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे बापूजींना मानवंदना दिली जाणार असून काल आयोगाचे अध्यक्ष विनयुक्मार सक्सेना यांनी या कार्यक्रम मालिकेचं उद्घाटन केलं

रुवछता गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालय आज स्वच्छता अभियानाचा सहावा वर्धापन दिन साजरा करत आहे

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदीप सिंग पुरी हे या वेबीनारच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत या अभियानाअंतर्गत स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यावर प्रभावी काम करण्यात आल आहे

स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचकांच जीवनमान उंचावण्यावर या अभियानातून भर देण्यात आला आहे वैभव उद्घाटन मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वैभव अर्थात वैश्विक भारतीय वैज्ञानिक परिषदेच उद्घाटन करणार आहेत दुरदृष्य प्रणाली द्वारे होणाऱ्या या संमेलनात भारतीय तसच परदेशातील संशोधक सहभागी होणार आहे

जागतिक विकासासाठी भारतातील शैक्षणिक तसच विज्ञान आणि तंत्रज्ञान घटक मजबूत करण्यासाठी जगभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन आणि विकास संस्थांमध्ये मूळ भारतीय असणाऱ्या तज्ञाना एकाच व्यासपीठावर आणणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे

या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे सरदार पटेल यांच्या जयंती दिनी याचा समारोप होणार आहे अटल बोगदा पुल रोहतांग इथं तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक उंची वरील जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं राष्ट्रार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे

हिमवर्षावामुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ संपर्क तुटणारा हा भाग या बोगद्यातून अखंडित जोडला जाणार आहे

यादव यांनी दिली आहे ते काल नवी दिल्लीत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीत सर्व झोनच्या महाव्यवस्थापकाना अहवाल देण्यास सांगण्यात आले असून त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत कोणत्या गाड्यांची सुरूवात होईल याचा निर्णय घेतला जाणार आहे रेल्वे भारतीय रेल्वेला गेल्या महिनाखेर गतवर्षाच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळाले आहे

मुख्यमंत्री ई पलनीसामी यांनी काल तीन रेशन कार्ड धारकांना धान्य वाटप करून योजनेची सुरुवात केली

यामुळे बायोमेट्रिक पद्धतीने किंवा नोंदणी कृत मोबाईलवर ओ टी पी पाठवून रेशन वितरण व्यवस्था असणाऱ्या दुकानात इतर राज्यातल्या योग्य लाभार्थ्यांना अन्न धान्याचं वाटप करणे शक्य होणार आहे हाथसर उत्तर प्रदेश पोलिसांनी दावा केला आहे की हाथसर मध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार झाला नसून दुष्कृत्याची शिकार झालेल्या महिलेवर बलात्कार आणि तिची जीभ कापल्याचे कोणतेही पुरावे शवविच्छेदान अहवालात सापडलेले नाहीत राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रसंत कुमार यांनी सांगितलं की अफवा आणि जातिगत भावनेच्या आधारे काही लॉक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत

द्रकश्राव्य प्रणाली झालेल्या वार्ताहर परिषदेत मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की अमेरिका युरोपात ज्या प्रमाणे अशासकीय स्वयंसेवी संघटना नियमांचे तंतोतंत पालन करतात तीच अपेक्षा भारतात त्यांच्या कडून आहे भारतातही या बाबत नियमांचे उल्लंघन केल्यास माफी मिळणार नाही कश्यप चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची काल मुंबईतील्या वर्सोवा पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे संबंधित अभिनेत्री आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच या प्रकरणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची नुकतीच भेट घेऊन कश्यप यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली विविध कलमांतर्गत कश्यप यांच्याविरुद्ध एफ आय आर अर्थात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे

आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना सन रायझर्स हैदराबादशी होणार आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं